ओदिशात नवीन पटनाईक पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत

सिक्कीम मधे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा सत्ता स्थापनेचा दावा

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमधे रंगणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आंमत्रित केलं आहे

तसंच मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिवस अणि वेळ निश्वित करायला सांगितलं आहे भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी काल राष्ट्रपतींना भेटून आपल्या समर्थकांच्या सहीचं पत्र सादर करुन सरकार स्थापनेचा दावा केला राष्ट्रपतींशी भेट झाल्यानंतर मोदी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की जनतेच्या आशा आकांक्षा साकार करण्याच्या प्रयत्नात आपलं सरकार कोणतीही कसर सोडणार नाही सबका साथ सबका विकास आणि सबका विक्वास हा आपला नवीन नारा असल्याचं ते म्हणाले भाजपा प्रणित लोकशही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक काल संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाली त्यात मोदी यांनी सांगितलं की रालोआ सरकारच्या कामामुळेच जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले की धर्म जात अशा निकषांवर कोणालाही मागं पडू दिलं जाणार नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे मोदी यांनी आज नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विकासाला चालना देण्याच्या आणि संसदीय व्यवस्थांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी आज संध्याकाळी गुजरातला जाणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जोरदार यश मिळवल्यानंतर मोदी प्रथमच गुजरातला जाणार आहेत पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांच्या सन्मानार्थ प्रदेश भाजपाने अहमदाबादमधे भव्य स्वागत सोहळा आयोजित केली असून हे दोघंही यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यानंतर मोदी सोमवारी वाराणसीला जाणार आहेत

त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे

रेङ्डी यांची एकमतांनी मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली असून ते येत्या गुरुवारी पदाची शपथ घेतील ओदिशातल्या बिजू जनता दल संसदीय पक्षाची आज दुपारी बैठक होत असून या बैठकीत नवीन पटनायक यांच्याकडेच पुन्हा नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे येत्या बुधवारी ओदिशा सरकारचा शपथविधी होईल

पटनाईक पाचव्यांदा ओदिसाचे मुख्यमंत्री होतील उत्तरप्रदेशातले भाजपा नेते सुरेंद्र सिंग यांची काल रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली हत्येपाठी मागचं कारण समजलेलं नाही पोलीस तपास करत आहेत सिंग यांच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केली जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे

सुरेंद्र सिंग हे अमेठीतल्या बरोलीया गावचे रहिवासी होते तसंच ते भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती ज्ञाणी यांच्या निकटच्या वर्तुळातले होते सिक्कीमधे सिक्किम क्रांतिकारी मोर्चा चे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी काल राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला

गोलाय यांनी निवडणूक लढवली नव्हती मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दावा केला आहे त्यामुळं त्यांच्या शपथविधीत पेच निर्माण होऊ शकतो त्याबाबत कायदेशीर सल्लामसलत चालू आहे पश्चिम बंगालमधल्या दक्षिण भागातल्या काही जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा मध्यम स्वरुपाचा धक्का बसला या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक आठ दशांश रिश्टर स्केल ित्रकी होती या धक्क्यात कुठल्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री पीटर ओनिल यांनी आज पदाचा राजीनामा दिला गेले अनेक दिवस त्यांना विरोध होत होता त्या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षातून बाहेर पडले ओनिल यांनी नेतेपदाची सूत्रं सर जुलिअस चॅन यांच्या हाती दिली असून ते आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील आयर्लंडमधे घटस्फोटावरीच संवैधानिक बंधनं शिथिल करण्याच्या बाजूने प्रचंड बह्मत मिळालं आहे कॅथॉलिक खिस्ती राष्ट्रामधे सामाजिक सुधारणेचं आणखी एक पाऊल पुढं पडलं आहे आतापर्यंत आयर्लंडमधे घटस्फोट विषयक कायदे अतिशय कठोर होते

या जनमताच्या निकालाचं काल डब्लीन कॅसलमधे नागरिकांनी उत्सफूर्त स्वागत केलं दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून काल सिरील रामाफोसा यांन शपथ घेतली

माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळं त्यांना गेल्या फेब्रुवारीत राजीनामा द्यावा लागला होता रामाफोसा आजच नवीन मंत्रिमंडळाची घोषणा करतील अशी शक्यता आहे व्हेनेझुएला विरोधी पक्ष नेता जुआन ग्वा झी यांनी अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याबरोबर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे नॉर्वेच्या पुढाकाराने उभय पक्षामधे वाटाघाटी होत असून येत्या आठवडयात त्याकरता आपण ओस्लो ला प्रतिनिधी पाठवू असं ग्वा दो यांनी सांगितलं व्हेनेझुएलात ग्वा डी आणि मादुरो यांच्या समर्थकांमधील संघर्ष गेले काही महिने हिंसक स्वरुपाचा झाला होता त्या पार्श्वभूमीवर या वाटाघाटी होत आहेत फ्रान्स इथं झालेल्या कान चित्रपट महोत्सवात दक्षिण कोरियातले चित्रपट दिग्दर्शक बाँग जून हो यांच्या पॅरासाईट या चित्रपटानं मानाचा पाम दी ओर हा पुरस्कार पटकावला तर बेल्जिअमच्या दार्देने बंधुंनी त्यांच्या यंग अहमद या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिम्दर्शकाचा पुरस्कार पटकावला समीक्षकांचा विशेष पुरस्कार मलिअन लेंड्ज लीज या फ्रेंच आणि बाक्युरौ या ब्राझीलीअन चित्रपटांना विभागून देण्यात आला ब्रिटीश अभिनेत्री एमिली बीचम ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर अँटोनिओ बँडरस सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला

जखमीना तातडीन रुग्णालयात नेल असून त्याच्यापैकी दोघांची प्रकृती चिताजनक आहे हल्ल्यापाठीमागच कारण अद्याप समजलेलं नाही सरकारी वकील अँजेलो ओनोफ्री यांनी सांगितलं की ट्रें टन शिल्या एका दारूच्या गुत्यावर हल्लेखोर वाहनातून आले

मात्र व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेची विश्वचषक स्पर्धा आजपासून जर्मनी इथं सुरु होत आहे

अपुर्वी चांडेला अंजुम मुद्गील आणि एलावेनील वलारीवन या नेमबाजपटू भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत या स्पर्धेतल्या विजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे पॅरीस इथं आजपासून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे आज पहिल्या दिवशी रॉजर फेडररचा सामना इटलीच्या लॉरेन्झो सोनेगो ह्याच्यासोबत तर व्हिनस विलीअम्सचा सामना कॅरोलीना प्लिस्कोव्हा हिच्यासोबत होईल स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रज्ञेश गुणेबरन हा एकमेव भारतीय टेनिसपटू असून दुहेरीमध्ये लिएंडर पेस रोहन बोपण्णा दिवीज शरण आणि जीवन एदुनचेझियान हे भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत बॅंडमिंटन आशिया कौन्सिल अर्थात आशियाई बॅंडमिंटन परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय बॅंडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमंता बिस्व सर्मा यांची निवड झाली आहे